ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांच्या लसींचे लाखो डोस प्ढील काही दिवसांत मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना वितरित करण्यात येतील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 शेजारील देश तसंच भारताची प्रमुख भागीदारी असलेल्या देशांनी भारतात निर्मिती झालेल्या लसींची मागणी केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे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 भुतान मालदिव बांग्लादेश नेपाळ म्यानमार आणि सिशेल्स या देशांना आजपासून वितरण सुरु होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे लस निर्यात होणाऱ्या देशांमध्ये विविध टप्प्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमासाठी याप्रक्रियेतील व्यवस्थापक कोल्ड चैन साठी काम करणारे अधिकारी संपर्क अधिकारी तसेच डेटा व्यवस्थापक यांना आवश्यक असलेलं दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु झालं आहे अशी माहितीही परराष्टू मंत्रालयानं दिली आहे

लसीचा विपरित परिणाम होण्याचं भारतातलं आतापर्यंतचं प्रमाण जगातील सर्वात कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं शेतकरी चर्चा नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे यापूर्वी ही बैठक काल होणार होती पण एका दिवसासाठी तहकूब करण्यात आली होती संघटनांना आपापसात अनौपचारिक गट तयार करावा आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला मसुदा सादर करावा असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना सांगितलं दिल्लीत सध्या असलेल्या थंड हवामानबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारला चिंता आहे चर्चेच्या माध्यमातून लवकरच तोडगा निघेल याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं प्रतिपादन तोमर यांनी केलं कृषी कायदे समिती तीन कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक काल झाली कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अशोक गुलाटी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आणि साउथ अशिया इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूटचे माजी अध्यक्ष डॉ प्रमोद जोशी यांनी यात सहभाग घेतला

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही समिती कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या अशा दोन्ही घटकांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले

याबाबतचा आढावा महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल झालेल्या बैठकीत घेतला

गेल्या वर्षी राज्य सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली होती माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो

या पार्श्वभूमीवर कॅपिटॉल इमारतीच्या परिसरांत अभूतपुर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे नॅशनल गार्डसमन गेल्या आठवड्यापासूनच कॅपिटॉलवर येण्यास सुरुवात झाली आहे

त्यापैकी काही सैन्य सशस्त्र ठेवण्यास पेंटागॉनने मान्यता दिली असून कॅपिटॉलच्या सभोवताली अनेक ठाणी हँडगन्स किंवा रायफल्सच्या वापरांस मान्यता देण्यात आली आहे पोटोमॅक नदीवरील अनेक पूल आणि शहर आणि आसपासच्या अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते द्पारी दोन आणि लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत होईल

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत

दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव क्मार आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित राहणार आहेत नवसंकल्पनांवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची वचनबध्दता यामुळे अधोरेखित होईल असं नीती आयोगानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी नवसंकल्पांचा वापर करुन रोजगार निर्मिती करण्यावर भर द्यावा या उद्देशानं हा सुचकांक मदत करणार आहे याची नवसंकल्पनांची ताकद आणि अंमलबजावणीतील तृटी दूर करुन यासाठीच्या सुधारणा सुचवण्यात येणार आहेत

काँग्रेस एआयय्डीएफ आणि इतर तीन डावे पक्ष आणि प्रादेशिक अंचलिक गन मार्च यांनी एकत्रित निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व पक्षांच्या प्रमुखांनी काल गुव्हाटी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी गुरु गोविंदसिंग यांचे जीवन समर्पित होतं त्याचेधैर्य आणि त्यागाचं स्मरण आपण करीत आहोत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुंना अभिवादन केलं आहे बिहारमधील पाटना इथल्या त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या तख्त श्री हरमींदर साहिब ग्रुद्वारा इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांपैकी दोन सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे